ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयानं ही माहिती दिली

तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ आमोद गडीकर यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

आज सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली रिया गजानन भूसेवार संचिता गजानन भूसेवार आणि मोनिता गजानन भूसेवार अशी या मूलींची नावं आहेत तिघी अनुक्रमे आठ सहा आणि चार वर्ष वयाच्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या दोघींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे

राष्टीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक नाबार्डच्या सहाय्याने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या रुरल मार्टचं उदघाटन करतांना त्या बोलत होत्या